नामांतराच्या मुद्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही हे आघाडीचं सरकार आहे महाविकास आघाडी टिकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत असं पवार म्हणाले

ट्रंप समर्थकांनी हल्ला केला त्यावेळी अमेरिकेच्या संसदेत नव निर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांची निवड वैध असल्याबाबत चर्चा सुरु होती निदर्शकांनी कॅपिटल इमारतीत घ्सण्याचा प्रयत्न केला ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना हिंसेचा मार्ग सोडून घरी जाण्याचं आवाहन केलं मात्र ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गडबड झाल्याच्या बाबीचा वारंवार उल्लेख करत होते आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं

राज्यांनी उपचारासाठी पुरवलेल्या सुविधा तसंच कोरोना विषाणू प्रतिबंध नियमावलीचे पालन करण्यासाठी केलेली सक्ती यामुळे बरे होणाच्या संख्येत वाढ होवून नवसंक्रमितांच्या घट होत असल्याचंही आरोग्य विभागानं म्हटलं आहे

दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियानं जो बर्न्स आणि ट्रेव्हिस हेड यांना आराम देवून डेव्हिड वॉर्नर आणि युवा फलंदाज प्कोवस्की यांना संघात घेतलं आहे तर भारतीय संघानं मयंक अग्रवाल आणि उमेश यादव यांच्या जागी रोहीत शर्मा आणि नवदीप सैनी यांना संधी दिली आहे

हृदयविकाराचा झटका आल्यानं शनिवारी गांगुलींना दक्षिण कोलकाता इथल्या वूडलँड या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयातून घरी सोडलं असलं तरीही डॉक्टरांकडून गांगुली यांच्या प्रकृतीची दररोज माहिती घेतली जाणार आहे

आज द्रपारी साडे तीन वाजता सह्याद्री अतिथी गृहात ही बैठक होणार असून आरक्षणाबाबतच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे

कणकवली मुर्डेश्वर मैदानावरून निघालेली ही फेरी प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन धडकली